मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन बंद दाराआड दिलं होतं हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दावा त्यांनी फेटाळून लावला असं आश्वासन द्यायचं असतं तर आपण ते उघडपणे दिलं असतं निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं जाहीर सांगितलं जात होतं त्याचवेळी शिवसेनेनं त्यावर आक्षेप का घेतला नाही असा सवाल त्यांनी केला आरोग्य क्षेत्रात केंद्र सरकार भरीव काम करत असल्याचं शाह यांनी नमूद केलं

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या जात आहेत स्थानीय भाषेत प्रवेश परीक्षा देऊन मुलं वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात याकडे त्यांनी लक्ष वेधलं

केंद्रीय अर्थसंकल्प विशद करण्यासाठी काल मुंबई भाजपनं मुंबईत घेतलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या आजवरच्या प्रत्येक सरकारांनी विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला होता मात्र त्यात सुसूत्रता नव्हती असं त्यांनी सांगितलं जनतेचा पैसा अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीनं गुंतवला पाहिजे त्यासाठीच केंद्र सरकारनं निर्गृंतवणुकीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं असल्याचं सीतारामन यांनी नमूद केलं गरिबांना सुरक्षा युवा वर्गाच्या कौशल्याला वाव आणि उद्योजकांना नवं अवकाश देत देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी नागरिकांचा पैसा वापरला गेला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा समाजवादाचं जोखड झुगारून देणारा अनेक अर्थांनी दिशादर्शक आणि करदात्यांवर विश्वास ठेवणारा अर्थसंकल्प असल्याचं अर्थमंत्री म्हणाल्या

ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते करकपातीचा निर्णय आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून घेतला जाईल मात्र किती कर घटवणार याबाबत आत्ताच बोलणं योग्य होणार नसल्याचं पवार यांनी सांगितलं

ते काल सोलाप्रात मराठा समाजाच्या बैठकीत बोलत होते ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण करुन सत्ता टिकवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे मात्र मराठा समाजानं आता प्न्हा एकजूट होवून सरकारवरती दबाव निर्माण केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही त्यामुळे राज्यातल्या प्रत्येक गावात आता उपोषणाला बसण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली सरकारनं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बरखास्त करुन समाजावर अन्याय केला आहे सारथी संस्था ही बंद पाडण्याच्या विचारात सरकार असल्याचा आरोप त्यांनी केला

नांदेड इथं काँग्रेस मीडिया सेलच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते काल बोलत होते गैरसमजांना सडेतोड उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस मीडिया सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची असल्याचं ते यावेळी म्हणाले

न्यायालयाच्या आदेशानुसार पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या कोंबड्याच नष्ट करण्यात येत आहेत

मेहेरगाव मधील कोंबड्या शास्त्रोक्त पदधतीनं नष्ट करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश ध्वळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोहिमेच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेचा श्रभारंभ केला

रामेश्वरम् इथल्या प्रक्षेपण केंद्रातून या उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं औरंगाबाद इथं प्रियदर्शिनी इंदिरा नगर इथल्या शाळेत विद्यार्थ्यांनी हे प्रक्षेपण थेट पाहिलं

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ही नियुक्ती केली आहे

या समितीने तीन दिवसात अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत

दरम्यान काल सायंकाळीही या रुग्णालयातल्या लाँडी विभागास आग लागली या आगीत विभागातलं काही साहित्य खाक झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली

ते काल उस्मानाबाद इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी काल ही माहिती दिली ते काल वैद्यनाथ मंदिर विकास आराखड्याच्या बैठकीत बोलत होते यावेळी या आराखड्याचं डिजिटल सादरीकरण करण्यात आलं या आराखड्यात दर्शन बारीमधील प्रतिक्षाग्रह धर्मशाळा मेरू पर्वतावरील कॉटेज उद्यान यासह इतर विकास कामांचा समावेश आहे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वृतपत्र अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून ते कार्यरत होते तुंगार यांनी आचार्य आत्रे यांच्या मराठा या वृतपत्रातही काम केलं होतं त्यांच्या पार्थिवावर आज पुणे इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

आजपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेत अंकिता आपल्या रुमानियन साथीदारासोबत महिला दुहेरीच्या मुख्य फेरीत खेळेल क्ठल्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत थेट खेळण्याचा मान मिळवणारी अंकिता तिसरी भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे या आधी निरुपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांना हा मान मिळाला आहे अंकिताची महिला एकेरीच्या मुख्य स्पर्धेत प्रवेश करण्याची प्राथमिक संधी थोडक्यात हकली असून स्पर्धेच्या पहिल्या फेरीत एखाद्या खेळाडूनं माघार घेतली तर त्या जागी खेळण्याची संधी अंकिताला मिळू शकते

दररोज दुपारी तीन ते साडे चार या वेळेत ही व्याख्यानमाला ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे

रमाईंनी अर्धांगिनी म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भक्कम साथ दिली महामानव म्हणून बाबासाहेबांच्या जडणघडणीत माता रमाईंचं योगदान सर्वाधिक असल्याचं उपम्ख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आहे

बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लिंबोनीच्या वतीनं घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत बोलताना कांबळे यांनी आजच्या स्त्रियांनी जिजाऊसाहेब तसंच रमाईंचा आदर्श घेतला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं

ग कर्णिक यांना औरंगाबाद इथं कामगार कर्मचारी संघटनेतर्फे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालय परिसरात कंत्राटी कामगारांच्या उपोषण स्थळी झालेल्या या श्रद्धांजली सभेत संघटनेचे महासचिव विधीज्ञ अभय टाकसाळ यांनी कर्णिक यांच्या कार्याला उजाळा दिला